धुब्री फुलबारी पुलाची पायाभरणी तसंच माजुली पुलाचं भूमीपूजन करून या पुलाच्या बांधकामाचाही प्रारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे देशाच्या पूर्व भागातली दळणवळण सुविधा अधिक सोयीस्कर व्हावी तसंच ब्रह्मपुत्रा आणि बरक या नद्यांच्या आसपासच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांचा विकास व्हावा हा महाबाहु ब्रह्मपुत्रा जलमार्ग प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नीतीन गडकरी बंदरं जलमार्ग विभागाचे मंत्री मनसुख मांडवीय आणि आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यावेळी उपस्थित राहणार आहेत निमाती माजुली बेटांदरम्यानच्या रो पॅक्स सेवेच्या उद्घाटनानं महाबाह्य ब्रह्मपुत्रा जलमार्गावरच्या वाहतुकीला सुरुवात होणार आहे

मोदी केरळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केरळमधील प्रमुख ऊर्जाप्रकल्प आणि शहरी क्षेत्रातील मुख्य विकास योजनांचं कोनशिला अनावरण आणि उद्घाटन होणार आहे द्रदृष्यप्रणालीच्या माध्यमातून हा कार्यक्रम होणार असून या योजनांद्वारे राज्य ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यास मदत होणार आहे

अत्याधुनिक व्हीएससी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला देशातील हा पहिला हाय व्होल्टेज डायरेक्ट करंट कन्व्हर्टर आहे

मोदी तारिक चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी द्रध्वनीवरून चर्चा केली

कोविडविरुद्धच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून काम करण्याचं उभय देशांनी मान्य केलं असून संरक्षण आरोग्य व्यापार आणि गुंतवणूक इत्यादी क्षेत्रात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला ओमानमध्ये स्थायिक झालेल्या मूळ भारतीय वंशाच्या नागरिकांनी आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सुलतानांनी यावेळी गौरवोद्गार काढले

जयशंकर यांनी दिली आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कोविडसंदर्भातल्या ठरावाच्या अंमलबजावणीसाठी आयोजित मुक्त चर्चासत्रात ते बोलत होते संयुक्त राष्ट्र शांतिदूतांना लसींच्या दोन लाख मात्रा भेट म्हणून देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं

लस राष्ट्रवाद संपला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीयीकरणाला प्रोत्साहन दिलं पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केलं

भारतासह अफगाणीस्तान बांगलादेश भूतान मालदीव मॉरीशस नेपाल पाकिस्तान सेशल्स आणि श्रीलंका असे दहा देश यामध्ये सहभागी होत आहेत देशाचे आरोग्य सचिव त्याचे अध्यक्षपद भूषविणार आहेत सर्व देशांचे आरोग्य सचिव आणि कोविड व्यवस्थापन पथकाच्या तांत्रिक गटाचे प्रमुख यामध्ये सहभागी होणार आहेत

सर्व देशांमधील सर्व नागरिकांना लवकरात लवकर लस मिळावी यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्याची गरज असल्याचं प्रतिपादनही त्यांनी केलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची काल बैठक झाली त्यामध्ये ते बोलत होते

जगातील संपूर्ण लोकसंख्येला लस पूरविण ही बाब म्हणजे सर्व देशांपुढे असलेलं सर्वात मोठं आणि कठीण असं नैतिक आव्हान आहे असंही ते म्हणाले

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टोकियो इथं झालेल्या बैठकीतील महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर प्रन्हा चर्चा करून त्यांच्या अंमलबजावणीवर यात भर दिला जाणार आहे

जावडेकर टीका कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी मत्सोद्योग विभागासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्यावर टीका केली आहे या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये जावडेकर यांनी म्हटलं आहे की केंद्र सरकारमध्ये मत्सोद्योग मंत्रालय आधीपासूनच कार्यरत असूनही राहुल गांधी यांना भारतात काय आहे ते माहीत नाही

पुदुचेरी इथं बोलताना राहुल गांधी यांनी मच्छिमार समाजाच्या प्रश्नांसंदर्भात केंद्रात स्वतंत्र मंत्रालयाची गरज असल्याचं मत व्यक्त केलं होतं विश्वभारती पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध विश्वभारती विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यपाल जगदीप धन्खर आणि केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखारीयाल निशंक हेही सहभागी होणार आहेत

महिला एकेरीमध्ये अमरीकेच्या सेरेना विल्यम्सचा मुकाबला जपानच्या नाओमी ओसाका हिच्याशी होणार आहे

पुरुष एकेरीमध्ये नोवाक जोकोविच आणि असलान कारात्सेव यांच्यात लढत होणार असून अन्य एका सामन्यात स्टेफानोस सित्सीपासचा मुकाबला डॅनियल मेदवेदेव याच्याशी होणार आहे हुवामान राजधानी दिल्लीच्या बऱ्याच भागात आज धुकं होतं

मुंबईत आकाश निरभ्र असलं तरी महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजही मराठवाड्यात अनेक ठिकाणी तर विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे